यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव श्री श्री रविशंकर लडाख इथं तैनात भारत तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान यांच्यासह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता प्रत्येकानं आपल्या आजूबाजूचा फक्त दहा फूट परिसर जरी स्वच्छ ठेवला तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होईल असं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं तर टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत असून याप्ढेही योगदान देत राहिल असं रतन टाटा म्हणाले संपूर्ण देशभरात या अभिनायांतर्गत आज शालेय विद्यार्थी विविध सहकारी संघांचे सदस्य स्थानिक प्रशासनातले अधिकारी कर्मचारी स्वयं सहायता गट तसंच सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली औरंगाबाद आकाशवाणी केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही कार्यालय परिसराची स्वच्छता केली येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालणार आहे

कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा जवानांनी चोख उत्तर दिलं या कारवाईत हे पाच दहशतवादी मारले गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या दहशतवाद्यांचा लष्कर ए तय्यबा तसंच हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली बँक लूट शस्त्र लूट प्रकरण तसंच दोन बँक अधिकारी आणि काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्या प्रकरणात या पाचही दहशतवाद्यांचा शोध सुरू होता असंही पोलिस सूत्रांनी सांगितलं या कारवाईच्या वेळी दगडफेक करणारे काही तरुण पोलिस दलाच्या कारवाईत जखमी झाल्याचं वृत्त आहे

या मध्ये मार्च अखेरपर्यंत मसाला रोख्यांवर कर आकारणी करणे तसंच जीवनावश्यक वस्तूंशिवाय इतर वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान आणि इतर उपास्थितांना अर्थव्यवस्थेबाबत माहिती दिली या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून येत्या आठवड्याभरात या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येईल असं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं

राष्ट्रीय एडस नियंत्रण संस्थेनं काल नवी दिल्लीत ही माहिती दिली

एड्सचा सामना आणि प्रतिबंध करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहितीही संस्थेनं या अहवालात दिली आहे

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के जे अल्फान्सो यांनी काल छत्तीसगडमधल्या धमतारी जिल्ह्यात पहिल्या आदिवासी पर्यटन सर्कीटचं उदघाटन केलं

येत्या तीन वर्षांमध्ये पर्यटकांची संख्या दप्पट करणे हे सरकारचे ध्येय असल्याचंही अल्फान्सो यावेळी म्हणाले

अज्ञात वाहनानं द्रचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तिघे तरुण ठार झाले हे तिन्ही तरुण एकाच घरातले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे दरम्यान सातारा जिल्ह्याच्या जावली तालुक्यात एका तरुणाचा वीजेचा धक्का बसल्यान मृत्यू झाला

भारतासह पाकिस्तान श्रीलंका बांग्लादेश अफगाणिस्तान आणि हाँगकाँग हे सहा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात आज सायंकाळी उदघाटनाचा सामना होईल रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाचा पहिला सामना येत्या मंगळवारी हाँगकाँगसोबत होणार आहे